पुणे मनपा पुणे महापालिकेनं बाणेर इथं उभारलेलं कोविड रुग्णालय येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित केले जाणार आहे

बाणेर इथल्या कोविड रुग्णालयाला मोहोळ यांनी आज भेट दिली तसंच अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली ऑक्सिजन सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनानं ऑक्सिजन सिलिंडरचे दर निश्चित करावेत अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रुग्णालय व्यवस्थापन मंडळानं केली आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानं अनेक रुग्णालयांना वाढीव दरानं ऑक्सिजनची खरेदी करावी लागत आहे बरेच पुरवठादार दुप्पट दरानं ऑक्सिजन सिलिंडरची विक्री करत असल्याचा आरोप या मंडळानं केला आहे जिल्हा पातळीवर हा काळा बाजार रोखण्यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या असल्या तरी त्यावर अवलंबून न राहता संपूर्ण राज्यासाठीच ऑक्सिजनचे दर निश्वित केले जावेत अशी आग्रही मागणी या मंडळातर्फे करण्यात आली आहे रक्त संकलन रक्त संकलन रक्त वितरण रक्ताचा शिल्लक साठा याबद्दलची दैनंदिन माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेला न कळवणाऱ्या रक्तपेढ्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाणार आहे

आंदोलन केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात पूणे शहर जिल्हा काँप्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे ही निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली बाजार समिती कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात क्विंटल मागे जवळपास पाचशे ते साडेपाचशे रुपयांची घट नोंदवण्यात आली

किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा दर दोन चार रुपयांच्या फरकाने टिकून आहे पुण्याच्या बाजारातून आज तामिळनाडू कर्नाटक तसंच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यांना कांदा पाठवण्यात आला जरी निर्यातीवर बंदी असली तरी क्विंटल च्या भावात फारसा फरक पडला नसल्याचे राज्य कृषी पणन मंडळाचे उप सर व्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली शिवनेरी पुणे मुंबई आणि पुणे ठाणे दरम्यानघी शिवनेरी बससेवा पुन्हा सुरु झाली असली तरी प्रवाशांकडून या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे

पुण्याबरोबरच ठाणे आणि मुंबईतही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादूर्भाव दिसत असल्यानं स्थानिक लोकांनी तूर्त तरी शिवनेरीतून प्रवास करण्याकडे पाठ फिरवल्याचंच स्पष्ट झालं आहे

पुणे गजरात गुजरातमधील सुरत आणि गोव्यातील पणजीपर्यंत पुण्यातून एसटीच्या बस फेन्या सुरू करण्यात आल्या आहेत पुण्यातून वाकडेवाडी इथून या बस सुरत आणि पणजीसाठी धावतील त्यासाठी ई पासची आवश्यकता नाही पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने या फेन्या सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी